यापैकी परभणी शहरातल्या दोन आणि झरी इथल्या एका रुग्णाचा समावेश आहे

ते उस्मानाबाद इथं बोलत होते

यंदा कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर फक्त मानाच्या पालख्यांना आणि मोजक्याच वारकऱ्यांना पंढरपूरात प्रवेशाला परवानगी देण्यात आली आहे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी रश्मी ठाकरे यांच्याहस्ते उद्या पहाटे पंढरप्रात विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा होणार आहे

गरीब जनतेसाठी ही योजना वरदान ठरत असल्याचं म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे

उखळी तोफांसह इतर शस्त्रांच्या सहाय्याने पाकिस्तानकडून गोळीबार झाल्याचं सैन्यदलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं